केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोडला भाजपाच्या प्रचाराचा नारळ यु्तीबाबत मात्र मौन उदयनराजे भोसले यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचं जोरदार शक्तीप्रदर्शन त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो जागतिक कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या राहल आवारेची चमकदार कामगिरी हाउडी मोदी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोन्ही नेत्यांनी काल जाहीर कार्यक्रमात सांगितलं अमेरिकेतल्या ब्रुस्टन इथं हाउडी मोदी या कार्यक्रमात हजारो अनिवासी भारतीयांसमोर दोन्ही नेत्यांची भाषणं झाली भारतात सर्व छान चाललं आहे अशा शब्दात मोदी यांनी अमेरिकेतल्या भारतीयांना संदेश दिला विकास हा भारताचा सर्वात परवलीचा शब्द बनला असल्याचं सांगत मोदी यांनी देशात विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला जे स्वतचा देश सांभाळू शकत नाहीत त्यांनी भारतद्वेष आपल्या केंद्रस्थानी ठेवला आहे अशी टीका त्यांनी पाकिस्तानचं नाव न घेता केली दहशतवादाविरोधात निर्णायक लढाई लढण्याची वेळ आता आली असून या लढाईत अमेरिका भारताच्या सोबत आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारत अमेरिका संबंध एका नव्या उंचीवर पोचले असल्याचं मोदी म्हणाले राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही दोन्ही देशातले मैत्रीपूर्ण संबंध अधोरेखित केले मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत काल विविध कार्यक्रम झाले श्रम राष्ट्रीय लोकशाही आघाडीला महाराष्ट्र विधानसभेत तीनचतुर्थांश बहुमत मिळेल आणि देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी काल मुंबईत व्यक्त केला

शहा यांच्या मुंबई भेटीत युतीची घोषणा होईल अशी चर्चा होती पण त्यांच्या या भाषणात शिवसेनेचा उल्लेखही नव्हता

आमच्यासाठी ही काश्मीरच्या विकासाची सुरूवात आहे असं ते म्हणाले जम्म् काश्मीरमधील स्थिती झपाट्यानं सुधारत असल्याचा दावा शहा यांनी केला

पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी नुकतेच भाजपात गेलेले उदयनराजे भोसले यांच्या बालेकिल्ल्यात साताऱ्यात काल जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जे पक्ष सोडून गेले त्यांची काळजी करू नका जे सोबत आहेत त्यांना विजयी करु सातारा हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची पाठराखण करणारा असून इथले राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा आपल्याला विश्वास आहे असं ते म्हणाले आपल्या भाषणात पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली राष्टवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या काल अहमदनगर इथे झालेल्या मेळाव्यात पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली दोन गटांनी एकमेकांना दमदाटी आणि धक्काबुक्की केल्यानं या संदर्भात पोलिसांनी स्वतःडून फिर्याद दाखल केली आहे

विदर्भ विदर्भ राज्य आंदोलन समिती विदर्भ राज्य आघाडी जनसुराज्य पार्टी स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना फॉरवर्ड ब्लॉक ऑफ इंडिया आणि इतर काही संघटना मिळून विदर्भ निर्माण महामंच तयार झाला आहे

एम आय एम एमआयएमचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी काल राज्यातल्या विधानसभेच्या चार जागांसाठी उमेदवार जाहीर केले सोलापूर जिल्हयातील सांगोला मतदारसंघातून शंकर भगवान सरगर सोलापूर मध्य मतदारसंघासाठी फारूक मकबूल शाबदी तर सोलापूर दक्षिण मतदारसंघातून सोफीया तोफीक शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे पुणे छावणी विधानसभा मतदार संघातून हिना शफीक मोमीन यांना उमेदवारी देण्यात आली आहे

आज जाणून घेऊ या बूलडाणा जिल्ह्यातल्या मतदारसंघांविषयी व्हीसीध्वनी विदर्भाचा उंबरठा असलेला हा जिल्हा सातपुड्याच्या निसर्गसंपन्न कुशीत विसावलेला आहे तसंच जगातलं तिस या क्रमांकाचं खा या पाण्याचं सरोवर असल्यानंही बुलढाणा वेगळेपण राखून आहे या जिल्ह्यात चिखली

शेतीशी संबंधित जोडधंदे आणि प्रक्रीया उद्योग नसल्यानं जिल्ह्यात रोजगाराची समस्या भीषण बनत चालली आहे मात्र विधानसभेच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांपेक्षा गटातटाचं राजकारणच वरचढ ठरत असल्याच चित्र असुन मतदार कोणाच्या पदरात माप टाकतात हे निकालानंतर स्पष्ट होईलच आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सीमा चोरडिया

कवी प्रवीण दवणे प्रतिभा रानडे भारत सासणे यांच्या नावाच्या शिफारसी अध्यक्षपदासाठी करण्यात आल्या होत्या काल उस्मानाबाद इथं झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत दिब्रिटो यांच्या नावावर सर्व सहमतीनं शिक्कामोर्तब करण्यात आलं दिब्रिटोयांनी निवडीबद्दल आनंद व्यक्त करून आकाशवाणीशी बोलताना सांगितलं बाइटध्वनी दिब्रिटो या निमित्ताने भारतीय एकात्मतेचा भारतीय समानतेचा समरसतेचा आणि विशेषतः समावेशाकतेचा सन्मान झाला आहे असं मी समजतो आणि ही आपली परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे आपल्याला स्वतःच्या स्वार्थाकडे पक्षाच्या स्वार्थाकडे न पाहता देशाचं भलं कसं होईल सर्वेपि सुखिनः सन्तू भारतातले सगळे नागरिक सुखी झाले पाहिजेत त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि हे सगळ्याचं कर्तव्य आहे साहित्यिक मंडळाची पद आहेत आणि त्या दृष्टीनी प्रयत्न केले जावेत आणि हे माझं स्वप्न आहे भारताच्या एकतेचं स्वप्न जे आहे ते पुरं व्हावं आणि त्यासाठी साहित्याच्या मार्गांनी जे करता येईल ते आपण करू या उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्येष्ठ ग्रामीण कथाकार प्राध्यापक भास्कर चंदनशिव शब्दालय प्रकाशन च्या सुमती लांडे आणि अमरावती इथ्रन दिल्लीत चरितार्थासाठी जाऊन हिंदी साहित्यविश्वात नावलौकिक प्राप्त केलेले लक्ष्मण नथूजी शिरभाते यांचा जाहीर सत्कार साहित्यसंमेलनात करण्याचा निर्णय महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी कालच्या बैठकीनंतर सांगितलं

राज्यपाल आपला देश बळ बुध्दी आणि विद्येच्या आधारे निरंतरपणे विकास करत असून देश पुन्हा एकदा आपल्या शक्तीच्या जोरावर विश्व गुरू होण्याकडे वाटचाल करत आहे असं प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं आहे काल मुंबईत विश्व मैत्री दिवस क्षमापन समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी कोश्यारी बोलत होते भारत जैन महामंडळाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत सोलापर प्ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सोळाव्या युवा महोत्सवाचं सर्वसाधारण विजेतेपद दयानंद कला आणि शास्त्र महाविद्यालयानं पटकावलं आहे बार्शींच्या शिवाजी कॉलेजला द्वितीय तर पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विधिविभागास तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळालं

पनिया कझाकीस्तानात सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारून ऑलिंपिक मध्ये आपलं स्थान निश्चित करणाऱ्या दीपक पुनियाला काल अंतिम फेरीतून माघार घ्यावी लागली उपान्त्यफेरीत झालेल्या दुखापतीमुळे सुवर्णपदकासाठीच्या लढतीवर पाणी सोडून त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं या स्पर्धेत मूळचा बीडचा असलेला मल्ल राहुल आवारे यानं कांस्यपदक पटकावलं

हवामान उत्तर कोंकण आणि दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यालगत अरबीसमुद्रावर काल निर्माण झालेल्या कमीदाबाच्या पट्टयाचं रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे मात्र या वादळाचा भारताच्या किनाऱ्याला धोका नाही ते ओमानकडे जाईल वादळी हवामानामुळे अरबी समुद्र मात्र खवळलेला असल्यानं अनेक बोटी रायगड पालघरच्या किनाऱ्यावर आश्रयाला आल्या आहेत राज्यातला पावसाचा जोर मात्र ओसरलेला आहे